या निर्णयाची तातडीनं अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आय्क्तांना याबद्दलचे लेखी आदेश पाठवण्यात आले आहेत खासगी रुग्णालयांबद्दल वारंवार येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन राज्यशासनानं हा निर्णय घेतला आहे

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज या संदर्भातले दिशा निर्देश जारी केले आरोग्य मंत्रालय आणि गृह मंत्रालयाशी विचार विनीमय करून हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे या दिशानिर्देशांन्सार कॅमेऱ्यासमोर असलेल्यांशिवाय उर्वरितांना मास्क वापरणं तसंच इतर खबरदारी घेणं बंधनकारक असेल

रुग्ण बरे होण्याचं जिल्ह्यातलं प्रमाण आता एकोणाएंशी टक्क्यांहून अधिक आहे